ते काल भोपाळ इथं अटल स्मृती व्याख्यानात बोलत होते असा कायदा होणे ही काळाची गरज होती आणि याचा देशाला फायदाच होणार आहे असं निशंक म्हणाले दरम्यान नव्या नागरिकत्व कायद्याम्ळे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधे दडपशाही झालेल्या अल्पसंख्यांकांना न्याय मिळेल असं मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी व्यक्त केलं काँग्रेस डावे पक्ष आणि स्वतःला ब्द्धीवादी म्हणणारे समाजात हिंसा पसरवण्याचं काम करत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली नागरिकत्व सुधारणा कायद्यात कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेणारी तरतूद नाही असं केंद्रीय गहमंत्री अमित शहा यांनी शिमल्यात झालेल्या जाहीर सभेत सांगितलं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 शेजारच्या देशांमधे धार्मिक छळ झाल्यामुळं निर्वासित झालेल्या अल्पसंख्याकांना हा कायदा भारताचं नागरिकत्व देतो काँग्रेस आणि इतर पक्ष या कायद्याबद्दल अपप्रचार करत असून अफवांना खतपाणी घालत आहेत असा आरोप शहा यांनी केला पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यानं आपण हिंदू असल्यानं संघातल्या सहकार्यांकडून आपल्याला चांगली वागणूक दिली जात नव्हती अशी केलेली टिप्पणी पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवणारी आहे असं माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे माजी द्र्तगती गोलंदाज शोएब अख्तर यानं काही पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंकडून दानिशला पक्षपाती वागणूक दिली जात होती आणि दानिश हिंदू असल्यानं त्याच्याबरोबर ते जेवत नव्हते असं उघड केलं होतं कनेरियानं अख्तरच्या दाव्याला द्रजोरा दिला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या विसाव्या आर्थिक स्थैर्य अहवालात म्हटलं आहे की आर्थिक विकासाची गती मंदावली असली तरी वितीय प्रणाली स्थिर आहे म्ंबईतकाल जारी केलेल्या या अहवालात असं म्हटलं आहे की सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना भांडवल प्रवल्यानं बँकिग क्षेत्राची स्थिती मजबूत झाली आहे मात्र जागतिक किंवा देशांतर्गत आर्थिक अनिश्चितता आणि भौगोलिक राजकीय घटनाक्रमाम्ळे जोखमीची शक्यता अजूनही कायम आहे आर्थिक क्षेत्राचा विकास आणि नियमनाशी संबंधित म्द्यांवरही अहवालात चर्चा केली आहे वर्षाच्या द्सऱ्या तिमाहीत एकंदर मागणी कमी झाल्यानं विकास आणखी खालावला भांडवली ओघाचा रागरंग सकारात्मक राहिला असला तरीही जागतिक मंदीम्ळे भारताच्या निर्यातीत घट होऊ शकते मात्र चालू खात्यातली तूट नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे भारतीय सेना दलांना मानवाधिकारांप्रति अत्यूच्च आदर असून केवळ स्वदेशातल्याच नव्हे तर शत्र् देशातल्या जनतेच्या मानवाधिकारांचं रक्षण ती करतात असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे युद्धकालीन मानवाधिकार रक्षण आणि युद्ध कैदी या विषयावर त्यांचं व्याख्यान काल नवी दिल्लीत झालं त्यात ते म्हणाले की माण्सकी आणि सभ्यता या तत्वांचं धर्मनिरपेक्षपणे पालन सेनादलांमार्फत केलं जातं दशहतवाद आणि सशस्त्र उठावाच्या घटना हाताळणं दिवसेंदिवस कठीण होत आहे असं सांगून ते म्हणाले की भारतीय सेना दलं कटाक्षाने फक्त दहशतवादी आणि बंडखोरांना कौशल्याने टिपून काढतात आणि सामान्य निष्पाप नागरिकांना इजा होऊ नये याची काळजी घेतात सैन्य दलाच्या प्रत्येक कारवाईनंतर मानवाधिकाराच्या उल्लंघनसंबधा न्यायालयीन चौकशी होते आणि यासंदर्भातल्या सर्व नोंदी जपून ठेवल्या जातात असं रावत यांनी सांगितलं भारतीय सैन्य दलात महिलाची नेमणूक करण्याचा महत्त्वाचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आला आणि त्याचा फायदा सैन्य दलाला होत असल्याचंही रावत यांनी सांगितलं पाकिस्तानी फौजांनी काल पून्हा एकदा जम्मूकाश्मीरमधे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे राजौरी या सीमेलगतच्या भागात भारतीय सैन्याच्या चौक्यांना आणि नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं होत संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की काल संध्याकाळी साडेसहा च्या स्मारास पाकिस्तानी फौजांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला भारतीय सैन्याने या हल्ल्याला चोख प्रत्य्तर दिलं या चकमकीत भारताच्या बाजूने काहीही न्कसान झालेलं नाही काल द्रपारी एकच्या सुमारास सुंदरबनी भागात पाकिस्तानी फौजांनी हल्ला केला होता जम्मू कश्मिरमधे येत्या जानेवारी महिन्यात बांबू लागवड आणि रोजगाराच्या संधी या विषयावर कार्यशाळा आणि प्रदर्शनाचं आयोजन केलं जाणार आहे ईशान्यकडच्या प्रदेशाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली ईशान्यकडच्या उत्पादनाना बाजारपेठ उपलब्ध करुन देणं हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे

मन की बातच्या या साठाव्या कार्यक्रमात आपण कोणत्या विषयांवर बोलावं यासाठी त्यांनी लोकांकडून मतं मागवली आहेत हा कार्यक्रम आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यावरुन प्रसारित केलं जाईल ए आय आर डीडी न्यूज पीएमओ आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरुनही हा कार्यक्रम थेट पाहता येईल

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवीन आंतरराष्ट्रीय करार करण्याचा प्रस्तावाला प्रक्रियेला मान्यता देणारा ठराव काल संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आम सभेत मंजूर झाला

हा ठराव मंजूर झाल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ञांची एक समिती स्थापन होणार असून ही समिती गुन्हेगारी हेतूसाठी आध्निक माहिती आणि तंत्रज्ञानाचा जो वापर होत आहे त्याबाबतचा आढावा घेईल

म्यानमामधल्या रोहिंग्या आणि इतर अल्पसंख्यांकांवर मानवाधिकारांचा अंग करून अत्याचार होत असल्याबद्दल कडक शब्दांत निषेध करणारा ठराव संय्क्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनं काल मंजूर केला

उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून राजधानी दिल्लीत यंदाच्या मोसमातलं आतापर्यंतचं सर्वात कमी तापमान काल नोंदलं गेलं

दिल्ली विमानतळावर सर्वत्र दाट ध्कं पसरलं होतं आगामी दोन दिवसात उत्तर पूर्व आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे

प्ढच्या वर्षी चीन इथं होणाऱ्या ऑलम्पिक पात्रता फेरीसाठी सध्या दिल्ली इथं सराव सामने स्रु आहेत

प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं काल म्ंबईत हृदयविकरानं निधन झालं

गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार स्रु होते बाळासाहेब ठाकरे आणि आर

स्थानिक ते जागतिक पातळीवरच्या विविध विषयांना स्पर्श करणारी त्यांची व्यंगचित्र वाचकांच्या पसंतीस उतरत होती सबनीस यांच्या निधनाबददल मुख्यंत्री उदधव ठाकरे यांनी तीव दुःख व्यक्त केलं आहे सबनीस यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंतिम संस्कार करण्यात आले